केंद्रसरकारचा हा निर्णय राज्यात लागू करायला राज्यमंत्रिमंडळानं आज मान्यता दिल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबई शहर आणि उपनगरात अस्तित्वात असलेल्या संकमण शिविरातील रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचं काम सुरू आहे किवा सुरु होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी सुरु केलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्वी क्विं ठाकरे यांनी आज अण्णांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते अण्णांच्या आंदोलनामुळेच भारतीय जनता पक्ष सत्तेत आला असल्याचं ते म्हणाले पाच वर्ष झाली तरी अद्याप लोकपालवर कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली अखिल भारतीय बरई तांबोळी चौरसीया कुमारवत बारी समाज शतकीय महाअधिवेशन जळगाव क्वें झालं महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रामदास बोडखे होते बारी समाजाचे सत रूपलाल महाराज यांना राष्ट्रसंतांचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून राष्ट्रसंतांचा दर्जा मिळवून देऊ असं आधासन बारी समाज शतकीय महाअधिवशनाला उपस्थित सर्वपक्षीय माजी मंत्री आमदारांनी दिलं या अधिवेशनात सात ठराव मंजूर करण्यात आलं

डॉक्टर्स आणि विशेषज्ञांनी कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करावी असं जागतिक कर्करोग दिनानिमित्तच्या ट्विट संदेशात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे आरोग्यादायी जीवनशैली तसंच खाण्यापिण्याच्या योग्य सवयी अंगीकारणं तसंच ठराविक काळानंतर कर्करोगाच्या चाचण्या करुन घेणं गरजेचं असल्याचं संदेशात म्हटलं आहे सामान्यांना परवडेल अशा दरात कर्करोग निदान आणि उपचारांसाठी ग्रामीण भागात तातडीनं अशी केंद्र सुरु करण्याची गरज आहे असं ही संदेशात लिहिलं आहे पश्चिम बंगालमधल्या बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत पश्चिम बंगाल सरकार करत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालय या प्रकरणी उद्या सुनावणी घेणार आहे या प्रकरणी चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला द्यावे आणि पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना तपास यंत्रणांसमोर हजर रहावं असे निर्देश देण्याची मागणी केली आहे

सीबीआयच्या या कारवाईच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलन पुकारलं आहे दरम्यान सीबीआयचे नवनियुक्त संचालक ऋषीक्मार यांनी आज सीबीआय मुख्यालयात आपला पदभार स्वीकारला ठाणे जिल्ह्यात उत्तरशीवगावात दहीसर मोरी परिसरात आज पहाटे लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही

एका गोदामातल्या ऑक्सि अॅसिटीलीनच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं पहाटे चारच्या सुमाराला आग लागून ती झपाट्यानं जवळपासच्या गोदामांमध्ये पसरत गेली

ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संतोष कदम यांनी ही माहिती दिली जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या क्षीरसागर श्वीं एका गोठ्याजवळ असलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग लागून गोठ्यात खेळणाऱ्या तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला